अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याच्या विदयापीठ अनुदान आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली त्यावेळी न्यायालयानं हा निर्णय दिला परीक्षा घेतल्याशिवाय राज्यं किंवा विद्यापीठं विदयार्थ्यांना पदवी देऊ शकत नाहीत विदयापीठ अनुदान आयोगानं ठरवलेल्या मुदतीत परीक्षा घेणं शक्य नसेल तर त्यांनी आयोगाशी विचारविविमय करुन परीक्षेच्या नवीन तारखा निर्धारित कराव्यात असं न्यायालयानं म्हटलं आहे कोरोना प्रादर्भावाच्या पार्श्वभूमीवर या परीक्षा घेण्याच्या निर्णयावर य्वा सेनेसह काही याचिकाकर्त्यांनी आक्षेप घेतला होता विद्यार्थ्याच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा कधी आणि कशा घेता येतील या संदर्भात राज्य सरकार राज्यातल्या सर्व विद्यापीठांशी चर्चा करणार आहे

अभियांत्रिकी तसंच वैदयकीय अभ्यासक्रमासाठीच्या पात्रता प्रवेश परीक्षा जेईई आणि एनईईटी घेण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात काँग्रेस पक्षानं आज देशव्यापी आंदोलन पुकारलं आहे कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर या परीक्षा प्ढे ढकलण्याची मागणी काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी केली आहे नागरिकांनी विदयार्थ्याच्या सुरक्षेसाठी आवाज उठवावा असं काँग्रेसचे नेते खासदार राहल गांधी यांनी एका टविट संदेशात म्हटलं आहे सरकारनं या परीक्षा घेण्याबाबत पृन्हा एकदा विचार करावा असं आवाहन काँग्रेस पक्षाकड्रन करण्यात आलं आहे

ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी अन्न आणि नागरी प्रवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यासोबत झालेल्या बैठकीत ही माहिती दिली

मात्र त्याचा स्थिर आकाराचा भार महावितरणला वहन करावा लागत आहे अशी माहिती डॉ राऊत यांनी दिली

कोविडमुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी राज्य सरकारांनी ठोस पावलं उचलावीत असा सल्ला केंद्र सरकारनं दिला आहे

त्या पार्श्वभूमीवर क्वबिनेट सचिवांनी आढावा घेऊन हा सल्ला दिला आहे राज्यात अनेक भागात कोविड संसर्ग चाचण्यांची संख्या वाढवण्याची गरज विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांनी व्यक्त केली आहे ते आज प्ण्यात बोलत होते कोविड प्रतिबंधासंबंधात अद्याप समाधानकारक स्थिती नाही असं फडनवीस यांनी नमूद केलं अभिनेता स्शांतसिंह राजप्त मृत्यू प्रकरणात सीबीआय चौकशीनंतर समोर येत असलेले ख्लासे आश्चर्यकारक असल्याचं फडनवीस म्हणाले गडचिरोली जिल्ह्यात काल दोलंदा गावानजीकच्या जंगलात पोलिसांशी झालेल्या चकमकीत नक्षली चातगाव दलमची महिला सदस्य ठार झाली या महिला नक्षलीची ओळख पटली असून इंदिरा उर्फ मेस्सी सैनू कोरामी असं तिचं नाव आहे ती चातगाव दलमची सदस्य होती

अभिनेता स्शांत सिंग राजपूत मृत्य् प्रकरणी आज सीबीआयनं पहिल्यांदा अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिला चौकशीसाठी बोलावले आहे आज सकाळी सीबीआय समोर उपस्थित राहण्याचे आदेश दिला देण्यात आले होते ती तिथे येण्याआधी स्शांतसिंगचा सहनिवासी सिदधार्थ पिटाणी आणि त्याचा मव्वेजर सष्ट्यूअल मिरांडा हेही सीबीआयच्या केंद्रिय पथकासमोर पोहोचले असल्याचं पीटीआयच्या बातमीत म्हटलं आहे गेल्या चार दिवसांपासून उसंत घेतलेल्या पावसानं आज सकाळपासून हजेरी लावली असून मुंबईसह राज्याच्या अनेक भागात आज जोरदार पाऊस होत आहे मुंबईत आज सकाळपासून पावसाला सुरूवात झाली असून द्पारपर्यंत पावसानं चांगलाच जोर पकडल्याचं दिसून येत आहे म्बईतही येत्या चोवीस तासात हवामान ढगाळ राहन हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे मुंबईला पाणी प्रविणाऱ्या सात तलावांच्या पाणलोट क्षेत्रात आज जोरदार पाऊस पडत आहे त्यामुळे या तलावांत पाण्याची पातळी वाढत आहे परिणामी पाणी कपातीचे संकट टळण्याची शक्यता आहे

म्ंबईकरांची वर्षभराची तहान आता भागल्यात जमा आहे भातसा आणि अप्पर वैतरणा हे दोन मोठे तलाव भरण्याच्या मार्गावर आहेत पालघर जिल्ह्यात आज सकाळपासूनचं पावसानं सर्वत्र चांगली हजेरी लावली आहे सकाळी जोरदार तर आता मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसत आहेत सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे काही दिवसांत झालेल्या चांगल्या पावसामुळे पालघर जिल्ह्यातली जवळपास सर्वच लहानमोठी धरणं जवळपास शंभर टक्के भरली असून त्यातून विसर्गही सुरू आहे वैतरणा आणि पिंजाळ या म्ख्य नद्या ही मोठ्याप्रमाणात अरल्या आहेत

भंडारा जिल्ह्यात रात्रीपासूनच रिमझिम पाऊस सुरू असून अनेक रस्ते जलमय झाले आहेत

ध्वळे जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पाऊस झालेला नाही

एल्गार परिषद आणि भीमा कोरेगाव प्रकरणी अटकेत असलेल्या सुधा भारदवाज यांचा जामीनअर्ज आज मंबई उच्च न्यायालयानं फेटाळला मधमेह उच्च रक्तदाब असल्यामुळे तसंच भायखळा कारागृहात कोरोना संसर्ग होण्याची शक्यता असल्यामुळे जामीन मिळावा ही विनंती उच्च न्यायालयानं अमान्य केली

अल्पसंख्याक समुदायाचं निर्धारण राज्यस्तरावर करण्याच्या मागणीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारकड्रन उत्तर मागवलं आहे देशातल्या दहा राज्यांमध्ये हिंद समाज अल्पसंख्य आहे मात्र आजवर तसं जाहीर करण्यात आलेलं नाही असं याचिकाकर्त्याच्या वकिलानं न्यायालयाला सांगितलं यासंदर्भात केंद्र सरकारनं मार्गदर्शक सूचना जारी कराव्यात अशी मागणी या याचिकेत केली आहे यासंदर्भात केंद्राचं म्हणणं जाणून घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं केंद्रीय गृह मंत्रालय विधी आणि न्याय मंत्रालय तसंच अल्पसंख्याक मंत्रालयाला नोटीस बजावली आहे देशभरात मोहरमच्या मिरवणुकींना परवानगी दयायला सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे या संदर्भात याचिका दाखल करणाऱ्या लखनौच्या याचिकाकर्त्याला अलाहाबाद उच्च न्यायालयात जाण्याचे निर्देशही सर्वोच्च न्यायालयानं दिले यासंदर्भात आपण सरसकट निर्णय देऊ शकत नाही विशिष्ट क्षेत्रासाठी विचार करतानाही त्यात किती जोखीम आहे ते पाहणं गरजेचं आहे असं मत म्ख्य न्यायमूर्ती शरद बोबडे तसंच न्यायमूर्ती ए

बोपण्णा आणि व्ही

अमरावतीतल्या खाजगी दयासागर हॉस्पिटल मधल्या कोविड कक्षात रात्री दीडच्या सुमाराला ऑक्सिजन गळतीमुळं प्रचंड गोंधळ उडाला वेंटिलेटरवर असणाऱ्या एका रुग्णाला ऑक्सिजन प्रवठा कमी झाल्याम्ळं तो कोमात गेल्याची धक्कादायक माहिती प्ढे आली आहे त्यानंतर या रुग्णाला स्पर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आलं पण त्याची प्राणज्योत मालवली व्हॉल्व्ह लिकेजम्छे दोन दिवसापासून इथे ऑक्सिजनचा प्रवठा कमी होत असल्याचंही आढळून आलं

सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक म्हणून जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे यांनी पदभार स्विकारला आहे विद्यमान संचालक मंडळाची मुदत संपल्याने प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीवर भाजपा आणि काँग्रेस आघाडीची सता होती